मात्र त्याआधी एक महत्वाची सुचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन आज उत्साहात पण कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून साजरा झाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते राजभवनात ध्वजारोहण झालं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं त्यानंतर त्यांनी हतात्मा स्मारकाला भेट देऊन हतात्म्यांना अभिवादन केलं महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भ्से यांच्या हस्ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार राजेंद्र गावित आमदार श्रीनिवास वनगा जिल्हाधिकारी डॉ माणिक ग्रसळ पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे जिल्हा परिषदेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे निवासी उपजिल्हधिकारी किरण महाजन आदी उपस्थित होते रायगड जिल्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला आज रत्नागिरीत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा एकमेव कार्यक्रम झाला ध्ळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सतार यांच्या हस्ते धुळ्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झालं पोलिस दलाच्या तुकडीने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली सांगलीमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी ध्वजवंदन केलं वर्धा इथं पश्संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा झाला भंडारा इथं पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते आज गडचिरोलीमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित ध्वजारोहण करण्यात आलं

आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल आपण सर्वांनी प्ढे येऊन आदिवासी विकासाच्या योजना आणि नवनवीन संकल्पना शासनासमोर आणाव्यात शासन आपल्या पाठीशी आहे असे आवाहन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज केलं आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनानं जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अन्दान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अन्दान वाटपाचा प्रारंभ ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने झाला त्यावेळी ते बोलत होते कोरोनाम्ळे अर्थचक्र मंदावलं रोजी रोटीवर परिणाम झाला तरीही शासन सर्व सामर्थ्यानिशी काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविदयालयांना आजपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक द

जगताप यांनी ही माहिती दिली कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जून मध्ये शाळा स्रु करण्याचा निर्णय घेतला जाईल असंही जगताप यांनी सांगितलं

देशात अनेक ठिकाणी कोविडची दुसरी लाट आलेली आहे तरीही भारतीय उद्योगजगत पुन्हा उभारी घेत आहे याचं हे द्योतक असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे रशियाच्या स्प्टनिक व्ही या कोवि ड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली

आज प्राप्त झालेल्या रशियाच्या लसीम्ळे भारताच्या लसीकरण मोहिमेला वेग येईल आणि कोरोना विरोधातल्या लढ़याला बळ मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे पहिल्या खेपेत रशियाकडुन आपल्याला दीड लाख स्पूटनिक लसींच्या कुप्या मिळाल्या आहेत तसंच लसींचा मोठा साठा लवकरच भारतात पोहोचणार असल्याचं ते म्हणाले रशियाची लस भारतात पोहोचल्याबददल रशियाचे भारतातले राजदूत निकोलाय क्दाशेव यांनी आनंद व्यक्त केला आहे याम्ळे भारतातली कोरोनाची द्सरी लाट आटोक्यात यायला मदत होईल तसंच कोविड विरोधातले भारत आणि रशियाचे एकत्रित प्रयत्न यापुढेही सुरु राहतील असं ते म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ग्रु तेग बहाद्र यांना त्यांच्या चारशेव्या प्रकाश पर्वाचं औचित्य साधून श्रद्धांजली वाहिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ग्रु तेग बहादूर यांना आदरांजली वाहिली आहे शोषितांची सेवा करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला त्यासाठी त्यांना जगभरातून सन्मान मिळाला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे

देशभरात आज कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा स्रु झाला

मुंबईत नायर राजावाडी कुपर रुग्णालय तसंच बीकेसी आणि सेवन हिल्स जम्बो कोविड सेंटर ही केंद्र यासाठी महानगरपालिकेनं निर्धारित केली असून लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक आहे

तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देण्यासाठी राज्याकडे लसीचा कमी साठा उपलब्ध असल्याम्ळे सध्या म्ंबईतल्या केवळ पाच केंद्रांवर या वयोगटाचं लसीकरण होत असल्याचं त्या म्हणाल्या लसीचा प्रेसा साठा उपलब्ध झाल्यावर तीन पाळ्यांमध्ये काम करुन य्दध पातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यसाठी महानगरपालिका सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं तिसऱ्या टप्प्याकरता लस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले

ठाणे शहरात ऑक्सिजनच्या मर्यादित प्रवठ्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी संयुक्त पणे उभारलेल्या एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेआज झाला

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या निमितानं ही आर्थिक मदत देण्यात आली

केंद्रसरकारच्या ऑक्सिजन एक्स्प्रेस अभियानाला बळ देण्यासाठी भारतीय नौदलानं सम्द्र सेत् दोन अभियान स्रु केलं आहे या अभियाना अंतर्गत द्रव रुपातला ऑक्सिजन आणि त्याच्याशी संबंधित वैदयकीय उपकरणं वाहन नेली जातील आय एन एस कोलकाता आणि आय एन एस तलवार या दोन य्द्धनौका बहरीन च्या मनामा बंदरामधून द्रवरूप ऑक्सिजन घेऊन म्ंबईला येतील तर आयएनएस जलाश्व देखील या अभियाना अंतर्गत बँकॉक इथं रवाना झालं आहे

संग्रहालयाच्या संकेतस्थळावर हा खजिना उपलब्ध आहे

सांगली जिल्ह्यातल्या क्ंडल इथले रहिवासी असलेले जगदीश लाड न्कतेच नवी म्ंबईतून बडोदा इथं स्थायिक झाले होते मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या त्रळक भागांत काल पाऊस पडला कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या त्लनेत लक्षणीय वाढ विदर्भाच्या बहतांश भागात किंचित वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या त्रळक भागात घट झाली आहे

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तसंच यावेळी सोसाट्याचा वारा वाहील असा प्णे वेधशाळेचा अंदाज आहे ब्लढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यानं तापमानात किंचित घट झाली होती